काही ठळक बातम्या

वाटप करण्यात यावं असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश बांषकाम कामगारांच्या विशेष ई नोंदणी मोहिमेचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ

समाजसूचारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त आज राज्यमरात विविष कार्यक्रमांचं आयोजन

आणि स्वातंत्र्यवीर सावरकर द्वि दिवसीय साहित्य संमेलनाला उद्यापासन नागपूरात प्रारंभ

राज्याच्या काही भागात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळं बावित झालेल्या पिकांसाठीच्या भरपाईच्या अनुदानाचं ताल्काळ वाटप करावं असे आदेश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकूळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून कीडीओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर जिल्ह्यातील पीक नुकसानासंदर्भात आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी नागपूर परिसरात नुकस्पाच झालेल्या गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांचा आढावा घेतला यात संत्रा धान गह हरभरा भाजीपाला केळी मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई अनुदानाचं वाटप करण्याबाबत सर्वधितांना आदेश दिलेत त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळं नुकसान झाले होते त्याचाही आढावा या वैठक्रीत मुख्यमंत्र्यांनी घेतला या संदर्भातली मदतही जाहीर करण्यात आली होती मात्र तांत्रिक कारणांमुळं जे तालुके यातून सुटले होते त्या तालुक्यांतील बोडअळी प्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील ताल्काळ मदत देण्यात यावी यासंदर्भातील सरकारी निर्णय जाहीर करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या मदत जाहीर करताना किमान हजार रुपयांपेखा कमी मदत मिळणार नाही याची दक्षता घेण्यावावतही त्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या प्राम पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीचे दोन कोटी रूपयापर्यंतच्या कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने काल घेतला समितीमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसंदर्भात आणि निधीच्या अपहाराच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यामुळे हा निर्णय वेण्यात आला आहे याशिवाय जिल्हा परिषदेच्या अधिकारातही कपात करण्यात आली असून आता जिल्हा परीषदेला पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कामांचे अधिकार ठेवण्यात आले आहेत यापूर्वी साडेसात कोटी रूपयांपर्यंतच्या कामाचे अधिकार जिल्हा परीषदेला होते पाच कोटी रूपयांडून जास्त रकमेव्या कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले आहेत यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी यासाठी पाणंद रस्त्यांच्या क्रमांना गती देण्याकरता विविष योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठक्रीत मान्यता देण्यात आली शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बारमाही शेत रस्पांच्या विकास कामांचा वेग वाढण्याच्या दुष्टीने हा निर्णय षेण्यात आला आहे यापूर्वी केवळ रोजगार हमी योजनेमधून करण्यात येणाऱ्या कामांसाठीही निषीची उपलब्धता होणार असल्यामुळं पाणंद रस्पांच्या निर्मितीसाठी यंत्रसामुश्रीचाही वापर करता येणार आहे या योजनेच्या प्रमावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे राज्यशासनाच्या नव्यानं सुरू होत असलेल्या अस्मिता या योजनेचं बोयचिन्ह एप आणि वेब पोर्टलचा श्रुपारंम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबई इयं झाला महितांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागस्कता निर्माण करण्यासाठी राज्यसरकार येत्या पाच मार्चपासून ही येजना सुरू करत असून याद्वारे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीना फक्त पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत वांषकाम क्षेत्रात असलेल्या प्रत्येक कामगारांची नोदणी करणे अनिवार्य असून बांधकाम व्यवसायी अधिकारी तसंच विविध आस्थापनांनी कामगारांच्या विशेष नोंदणी मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकूळे यांनी आज नागपूर इथं विशेष नोंदणी मोहिमेव्या प्रारंभ समयी प्रसंगी केलं

बावनकुळे यांनी केलं

स्यानिक सुरेश भट समागृहात नागपूर इथंडी विशेष नोंदणीचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला इमारत बांधकाम क्रमगार उंच उंच इमारती बांधण्यास आपले महत्त्वाचं योगदान देतात पण त्यांचे जीवन नेहमीच दुर्लक्षित राहते

मूलम्रत गरजांमध्ये अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गरजा आहेत परंतु बायंकाम कामगारांना यापुढे शिक्षण औषष आणि रोजगार यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या गरजा आहेत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांचकाम कामगारांना समाविष्ट करण्याबरोबरच बांचकाम कामगार आणि त्यांच्या कटंबियांना महात्मा ज्योतिबा फूले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असल्याचं श्री बावनकूळे यांनी यावेळी सांगितलं मुंबई इयं बांधकाम कामगार नोंदणीचा ई शुभारंभ झाल्यानंतर येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याच्या कामगारांची सुरक्षा आणि आरोन्य याबाबत घोरण कसं असेल यावावतच्या घोरणाचं प्रारुप श्री फडणवीस यांना देण्यात आलं

सामाजिक मेदभाव अन्नान अंषश्रखा आणि अस्वच्छता यांच उच्चाटन करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारे समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

देवेंद्र फडणवीस यांनी गाडगे महाराजांना ट्वीटर संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे स्वच्छतेतून प्रामसमृद्धीचा विचार रुजवणारे थोर संत श्री गाडगे महाराज यांना जयंतीदिनी भावपूर्ण अभिवादन असं मुख्यमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे सामान्य नागरिकांपर्यंत न्यायव्यवस्थेची बाजू पोहोचणं गरजेचं असून न्यायाधीश किंवा मोठे कायदेतज्ञ ती बाजू पोहोचवू शकत नाहीत त्यामुळं कायद्याचं शिक्षण वेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनं न्यायव्यवस्थेची बाजू सामान्य नागरिक्रांपर्यंत पोहोचवून दोषांमधला दुवा बनण्याच आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण धर्माथिकारी यांनी केलं ते काल नागपूर इयल्या डॉ

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाला उद्यापासून नागपुरातील विदर्म साहित्य संघाच्या सभागृहात सुरस्वात होत आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीनं आयोजित या संमेलनाचं उद्दघाटन सकाळी लोकसभाष्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी तसंच केंद्रीय राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे

जोग असून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कोचन गडकरी समेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत तत्पूर्वी राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळून प्रंथ पूजन करून दीडी काढण्यात येईल यावेळी जयोस्तुते या संमेलन विशेषांकाचं प्रकाशन करण्यात येईल संमेलनाचा पहिला परिसंवाद सावरकराचे वाङमय विश्व या विषयावर असून दुसरा परिसंवाद एकात्मता समरसता आणि सावरकर या विषयावर आयोजित आहे संमेलनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप सागरा प्राण तळमळला या संगीतमय प्रस्तुतीन होईल संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी एकविसावं शतक आणि सावरकर विचारांची सार्यकता तसंच अष्टपैलू युगपुरूष सावरकर या विषयावरील परिसंवाद होणार आहेत मी वेसू बोलते आहे या एकपात्री प्रयोगासोबत आजचे विचार विश्व आणि सावरकर या विषयावर वित्रेष मुलाखत घेण्यात येईल संमेलनाच्या समारोपीय सत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पूरस्कार शिवकथाकार सद्गुस्दास महाराज यांना प्रदान करण्यात येईल पूर्व विदर्मातील महिलांनी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तयार केलेल्या विविष ग्रामीण वस्तू कलाकृती तसंच ग्रामीण खाद्यपदार्याचं विमागीय प्रदर्शन स्वयंसिद्धा हे आजपासून नागपूर इयल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्दघाटन आज नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं

या प्रदर्शनाच्या माध्यमातून समुहातून स्वयंसिद्ध तसंच महिला बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश आहे मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळाने प्रभावित मालेल्या राज्यातल्या शेतकरी आणि मच्छीमारांना सुमारे सहा कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्यसरकारनं केली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री श्री चंद्रकांत पांटील यांनी री माहिती दिली

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्षा आणि अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली यांव्या संयुक्त विधमान उद्या आणि परवा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विधापीठ परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी समागृहात दक्षिण आणि दक्षिण पुर्व आशियात भारतीय संस्कृती आणि वारसा यावर एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयजन करण्यात आलं आहे या परिसंवादाचं उद्घाटन उद्घा सिंगापूर इयल्या डॉ सुमना सिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्षांचे कुलगुरु प्रा गिरश्वर मिश्र हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत